बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे राष्ट्रपतीनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे वंचित वर्गासह शेतकरी कामगार आणि विशेष करून महिलांना समान हक्क आणि अधिकार मिळवून देण्याचं मोठं कार्य बाबासाहेबानी केलं जनतेनं बाबासाहेबांच्या विचारानं आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालावं असं आवाहन राष्ट्रपतींनी जनतेला केलं आहे बाबसाहेबाना अभिवादन करण्यासाठी नागप्रात दिक्षाभूमी ञिं आणि मुंबईत चैत्यभूमी ञिं जनसागर लोटला आहे लोकसभा निवडण्कीच्या द्सऱ्या टप्प्यासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ विविध पक्षातले वरिष्ठ नेते देशभरात ठिकठिकाणी जाहीरसभा घेत आहेत माजी म्ख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दोनवेळा म्ख्यमंत्री पदाची संधी मिळूनही नांदेड जिल्ह्यात विकास कामं केली नसल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमधल्या प्रचार सभेत केला मुख्यमंत्र्यांना नांदेडकरांना उपदेश देण्याचा नैतिक अधिकार नाही नांदेडचा विकास कोणी केला हे नांदेडच्या जनतेला माहित आहे असा टोला नांदेड मतदारसंचाचे काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांनी काल नांदेडमधल्या वार्ताहरपरिषदेत लगावला शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही हिंगोलीत घेतलेल्या प्रचारसभेत राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आजही अनेक नेत्याच्या प्रचारसभा आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज बीड जिल्ह्यात आष्टी धिं प्रचारसभा घेणार आहेत

राज्यातल्या अनेक भागांना काल अवकाळी पावसानं हजेरी लावली त्यामुळे उकाड्याण हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला पुणे सातारा सांगली सोलापूर अहमदनगर औरगांबाद उस्मानाबाद आणि कोल्हापूरसह कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली मुंबईतही पावसाचा शिडकावा झाला

या पावसामुळे आंबा उत्पादकांना काहीसा फटका बसण्याची शक्यता आहे जर्मातीत कोलोन श्रि आयोजित मुष्टियुद्ध विश्वचषक स्पर्धेत भारतानं काल एका सुवर्णपदकासह दोन रौप्य पदकं जिंकली

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मोहाली श्री झालेल्या सामन्यात किंग्ज श्रीव्हन पंजाबवर आठ गडी राखून विजय मिळवत रॉयल चर्लिजर्स बंगळुरुनं या मोसमातला पहिला विजय मिळवला गेल्या सहा सामन्यांमध्ये पराभव स्वीकारल्यानंतर बंगळुरूचा हा पहिलाच विजय आहे यापूर्वी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई डियन्सचा पराभव केला या स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्सचा सामना चेन्नई सुपर किंग्ज सोबत तर सनराजझर्स हैदराबादचा सामना दिल्ली क्र्पिटलशी होणार आहे

नमस्कार